ते आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असून या दहशतवादी कृत्यामागच्या शक्तींना निश्चितच शिक्षा मिळेल असं ते म्हणाले जगात पूर्णपणे एकटा पडलेल्या आपल्या शेजा याला त्याच्या अशा कट कारस्थानांमुळे भारत अस्थिर होईल असं वाटत असेल तर ते मोठी चूक करत आहेत कारण असं कधीही होणार नाही असं ते म्हणाले हा संवेदनशील प्रश्न असल्यानं याबाबतीत राजकीय चिखलफेक करु नये असं आवाहन मोदी यांनी राजकीय पक्षांना केलं अशा प्रसंगी भारत एकजुटीनं लढतो हा संदेश जगात गेला पाहिजे असं ते म्हणाले या हल्ल्याचा तीव्र निषेध करणाऱ्या आणि भारताला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले भारतानं पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा देश हा दर्जा काढून धेतला आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवमा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आवश्यक त्या सर्व राजनैतिक प्रक्रिया सुरू करेल असा निर्णयही या बैठकीत घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुलवमा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्वांजली वाहण्यात आली या घटनेचं सखोल विश्लेषणही या बैठकीत झाल्याची माहिती जेटली यांनी दिली या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत पुरवणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज श्रीनगरला जाणार आहेत त्यांच्या या दौऱ्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं असल्याचं जेटली यांनी सांगितलं

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर आपला पक्ष सरकार आणि सुरक्षा दलांच्या पाठिशी असल्याचं कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते अशा प्रकारचा हिंसाचार घृणास्पद आहे आणि कोणतीही शक्ती भारतामध्ये फूट पाडू शकणार नाही असं ते म्हणाले दहशतवादाच्या या समस्येला तोंड देताना एकसंध राष्ट्र म्हणून भारत काम करेल आणि दहशतवादी शर्कींशी कधीही तडजोड करणार नाही असं माजी प्रधानमंत्री डॉ

देशाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे असं ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी सूचना जारी केली आहे हिंसा भडकावणारा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रविरोधी भावनेला खतपणी घालणारा किंवा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा आशय व्यक्त करणारं प्रसारण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं त्यात म्हटलं आहे केबल नेटवर्क नियामक कायद्यात नमूद केलेल्या कार्यक्रम आणि जाहीरात संहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही मंत्रालयानं या वाहिन्यांना केली आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आजपासून सुरू होत आहे

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळायला सुरुवात झाल्यावर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर लाभार्थ्याच्या जोडीदाराला पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळेल हे निवृत्तीवेतन केवळ जोडीदारापुरतेच मर्यादित असेल ही योजना ऐष्छिक असून पन्नास पन्नास टक्के आर्थिक योगदानावर आधारित आहे त्यामध्ये वयोमानानुसार योगदान लाभार्थ्याकडून दिलं जाईल आणि त्याच प्रमाणात केंद्राचं योगदान असेल

तितकीच रक्कम सरकारच्या वतीनं लाभार्थ्याच्या नावावर जमा होईल या योजनेचा लाभार्थी बनण्यासाठी मोबाईल फोन बँकेचे बचत खातं आणि आधार क्रमांक आवश्यक आहे आयुर्विमा ईएसआयसी आणि ईपीएफओची सर्व विभागीय कार्यालयं आणि केंद्र आणि राज्य सरकारांची सर्व कामगार कार्यलयं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना या योजनेची माहिती तिचे फायदे आणि सदस्य बनण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करतील असं श्रम मंत्रालयानं सांगितलं आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन भाजपाअध्यक्ष अमित शाह यांनी राजकीय पक्षांना केलं आहे भारताला अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्याचा दृढ संकल्प करण्याची ही वेळ आहे असं त्यांनी म्हटलं आहे पुलवमा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे

शाह यांनी आज त्यांचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातल्या देशांनी तीव्र निषेध केला आहे दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं अमेरिका रशिया आणि फ्रान्सनं म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी वॉशिंग्टन नवी दिल्लीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं ट्विट अमेरिकेचे सिनेटर जॅक रीड यांनी केलं आहे अमेरिकेचे भारतातले राजदूत केनेथ जस्टर यांनीही अमेरिकेचा भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे निर्णायक आणि सामूहिक प्रतिसादाद्वारे अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांचा बीमोड करण्याची गरज रशियन दूतावासानं व्यक्त केली आहे फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया तुर्की कॅनडा आणि झेक प्रजासत्ताकच्या राजदूतांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन करत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एन्टोनिओ गुटेरेस यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो असे गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मसूद अझर सारख्यांचा घोषित दहशतवादी सूचित समावेश करण्याच्या प्रस्तावाला समर्थन देण्याच्या भारताच्या आवाहनाबाबत बोलताना दुजारिक म्हणाले की हा मुद्दा सुरक्षा परिषदेच्या अखत्यारितला आहे नेपाळ बांग्लादेश भूतान श्रीलंका आणि मालदीव सारख्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवादाचा एकत्रिपणे मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं म्हटलं आहे नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे शोकसंवेदना व्यक्त् केल्या कुठल्याही स्वरुपातल्या दहशतवादाचा नेपाळ तीव्र निषेध करतो आणि अशा घृणास्पद कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही असं नेपाळच्या पस्राष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

गुवाहाटी ड्डं सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे नागपूरची वैष्णवी भाले आणि असमची अश्मिता चलैया या दोघींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

अस्मितानं आकार्शी कश्यपवर विजय मिळवला उपात्यफेरीत तिची गाठ सिधूंशी पडणार आहे

परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांनी उपांत्यपूर्व फेरीत तर लक्ष्य सेन आणि कौशल धर्मामर यांनी उपांत्य फेरी गाठली आहे अग्रमानांकित समीर वर्माला आर्यमन टंडनबरोबरच्या सामना टाचेच्या दुखण्यामुळे मधेच सोडावा लागला संरक्षण कर्मचा यांना मतदानाच्या परवानगीसाठी तीन वर्षाच्या अधिवासाचा निकष लागू करण्याबाबत निवडणूक आयोगानं लवचिकपणा दाखवावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे साधारणतः शांतीकाळातल्या ठिकाणी संरक्षण कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीन वर्षासाठी केली जाते मात्र कधी कधी अडीच वर्षातही बदलीचा प्रसंग त्यांच्यावर येतो